त्यात झटपट त्रिवार पद्धती बेकायदेशीर ठरवली असून यापुढं तसं करणं दखलपात्र गुन्हा ठरणार आहे त्रिवार तलाक विधेयकाला मंजुरी मिळाल्यानं स्वतःला उदारमतवादी समजणाऱ्यांचा खरा चेहरा समाजासमोर येणार आह असं मतं माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे या विघेयकातून होणाऱ्या राजकारणावर जेटली यांनी फेसबूक पोस्ट वरुन उत्तर दिलं आहे स्वतःला उदारमतवादी समजणाऱ्यांनी तोंडी घटस्फोटामुळे होणाऱ्या अन्यायाचा आणि भेदभावाचा विरोध करायला हवा असं जेटली म्हणाले आपल्या पत्नीला सोडून देणाऱ्या आणि वाईट प्रथेचा स्वीकार करणाऱ्याला कायदा गुन्हेगार मानतो असंही जेटली यांनी नमूद केलं आहे त्रिवार तलाक प्रथेला गुन्हा ठरवणारं हे विधेयक मंगळवारी संसदेत संमंत झालं आहे

हे विघेयक राज्यसभेत काही दुरुस्त्यांसह मंजूर झालं असल्यानं आता ते लोकसभेत पुन्हा पाठवावं लागणार आहे

सार्वजनिक जागा सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं

यात रहिवासी भागात बेकायदेशीर बांधकाम हटवण्याबाबतचा प्रस्ताव आहे रहिवाशी भागात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्याला आता दर महिन्याला दंड भरावा लागणार आहे या विधेयकामुळे सरकारी जागेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना हटवण्याच्या प्रक्रियेला वेग मिळेल असं या विधेयकावर बोलताना नगर विकास आणि बांधकाममंत्री हरदीप सिंग पूरी यांनी सांगितलं लोकसभेत पुढच्या अधिवेशनापासून कागदाचा वापर केला जाणार नाही अशी धोषणा लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे यामुळे कोटयावधी रुपयांची बचत होईल असं त्यांनी काल सभागृहाला सांगितलं मात्र एखाद्या सदस्याला गरज असेल तर कागदही पुखला जाईल असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुक भाजपा शिवसेना आणि मित्र पक्ष एकत्रच लढतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्ट केलं आहे ते काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या चार आमदारांच्या भाजपाप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यात काही जागांची अदलाबदल केली जाईल

काल राष्ट्रवादी काँप्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले वैभव पिचड संदिप नाईक आणि काँप्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपामधे प्रवेश केला जम्मू आणि कश्मीरच्या पूंछ परिसरात पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या गोळीबाराचा भारतानं तीव्र निषेध केला आहे यासंदर्भात भारतानं पाकिस्तानी उच्चायुक्तांना तीव्र शब्दात खडसावलं आहे या गोळीबारात एका लहान बाळाचा मृत्यू झाला असून दोन स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत या घटनेबाबत पाकिस्ताननं चौकशी करावी असंही भारतानं म्हटलं आहे ही कृती लष्करी संहितेचा भंग करणारी आहे असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्यानं देशाच्या अनेक भागांना दिलासा मिळाला असून एकंदर पाणीटंचाई कमी झाली आहे येत्या दोन आठवडयात असाच चांगला पाऊस अपेक्षित असल्यानं पाणीटंचाईची स्थिती आणखी सुधारेल असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यंजय महापात्रा यांनी सांगितलं

मात्र झारखंड दक्षिण कर्नाटकाचा आंतर्भाग तामीळनाडू आंध्र प्रदेशातला रायलसीमा भागआणि पक्षिम बंगालमधल्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तर बिहार असम आणि महाराष्ट्राच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली

डियन ऑईल कॉर्पोरेशननं काल ही घोषणा केली

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा पुढील रविवार पर्यंत स्थगित करण्यात आली आहे या क्षेत्रात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे जम्मू कश्मीरमधल्या रामबन आणि बनीहाल क्वें अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची शक्यता असल्यानं तसंच बालताल आणि पहलगाम मधला रस्ता निसरडा झाल्यामुळे ही यात्रा स्थगित केली आहे थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत आपले दुस या फेरीतले सामने खेळतील

सायना श्रीकांत एच एस प्रणय परुपल्ली कश्यप बी साई प्रणीत आणि शुभंकर डे यांनी काल पहिल्या फेरीतल्या सामन्यांमधे विजय मिळवत दुसरी फेरी गाठली

आज कश्यपचा सामना चोऊ टिएन चेनशी होईल तर प्रणॉयचा मुकाबला केंटा निशीमोटोशी होणार आहे प्रणीतचा सामना त्याचा सहकारी शुभंकर डे बरोबरच होणार आहे

भारतीय संघाचा सामना िवेंटोरियल गायनाशी होणार आहे मात्र यासंबंधीची अधिक माहिती फुटबॉल महासंघ आपल्या ट्विटरवर देणार आहे

विश्ववचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय संघ आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे उनाव बलात्कार प्रकरणातल्या पीडितेच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या जिवाला धोका असल्याच्या त्यांच्या पत्राबाबत सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं काल या पत्राची स्वतःहून दखल घेत हे पत्र आपल्यापुढं सादर का केलं गेलं नाही याबाबत आपल्या महासचिवांकडे अहवाल मागितला गुजरातमधे तीन वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या एका आरोपीला सुरतमधल्या न्यायालयानं काल फाशीची शिक्षा ठोठावली अनिल यादव असं या गुन्हेगाराचं नाव असून पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी एस काला यांनी त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली

आसाम विधीमंडळात मंहता यांनी ही माहिती दिली ग्राहकांना छोटया प्रमाणातील कर्ज वाटप करता यावं म्हणून टपाल खातयानं त्यांच्या भारतीय टपाल बँकेचं छोटया वित्त बँकेत रुपातर करण्याचा निर्णय घेतला आहे